विदर्भात उष्णतेची लाट कायम तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता मतमोजणी तयारी सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची सर्व तयारी झाली आहे मतमोजणी थोड्याच वेळात म्हणजे आठ वाजता सुरु होत आहे

दरम्यान व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या पावत्यांची आधी पडताळणी करून नंतरच मतमोजणी करावी ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं अमान्य केली आहे ठरल्याप्रमाणे मतमोजणीनंतर ही पडताळणी होईल असं आयोगानं म्हटलं आहे तसंच देशातली सर्व ई व्ही एम यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळाही निवडणूक आयोगानं दिला आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर अविश्वास दाखवून विरोधक जनादेशाचा अनादर करत आहेत अशी प्रतिक्रिया भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत

तसंच आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे आज दिवसभरात विस्तारित आणि अतिरिक्त निकाल बातमीपत्र आणि पुणेरी मत हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सर्व खासगी प्रसार माध्यमांना निकालाच्या बातम्या देताना आपापल्या हमीपत्रांचं सकीनं पालन करण्यास सांगितलं आहे राहल गांधी मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी निराश न होता दक्ष आणि सतर्क राहावं असं आवाहन कॉप्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी केलं आहे कार्यकर्त्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी काल एका ट्वीटर संदेशात व्यक्त केला

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून ते अनेक पक्षांच्या नेत्यांशी सातत्यान संपर्कात आहेत क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधले आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला पक्षानं दिलेल्या वागणुकीमुळं आपली आणि आपल्या कार्यकर्त्यांची सातत्यानं घूसमट होत होती त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं न्यायाधीश केंद्र सरकारनं आणखी चार न्यायाधीशांना बढती देऊन त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती या पदावर नेमणूक करण्यास मान्यता दिली आहे

दष्काळ राज्यातील दृष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय काल राज्य शासनाने जारी केला यामध्ये चारा छावण्यांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्याची महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना पाईपलाईन विहिरी खोल करणं गाळ काढणं अशा उपाय योजनांसाठी निधी खर्च करता येणार आहे

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी दारु विक्रीवर प्रशासनानं बंदी घातली असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली अहमदनगर राहरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ

विश्वानाथा यांना राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रतिष्ठेचं मानद कर्नलपद प्रदान करण्यात आलं आहे विद्यापीठांच्या माध्यमातून राष्ट्रीय छात्रसेनेचे कार्य अधिक गतिमान आणि बळकट करण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे तिरंदाजी टर्कीमध्ये सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंनी वैयक्तिक प्रकारात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे यामुळं भारताला पदकं मिळण्याची आशा निर्माण झाली आहे

कर्णधार राणी रामपाल आणि नवज्योत कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला मालिकेतील शेवटचा सामना उद्या होणार आहे

हवाई दल प्रमुख बी

धनोआ या संचलनाची मानवंदना स्वीकारतील गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात अहेरी तालुक्यातील आलदंडी इथं एका महिलेचा काल वीज पडून मृत्यू झाला जंगलात तेंदूपानं तोडत असताना तिच्या अंगावर वीज पडली

सोलापर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सलग दोन दिवस अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

पुढील तीन दिवस तेथील काही ठिकाणी उष्णतेची लाट अधिक तीव्र होईल

चंद्रप्र नागप्र आणि वर्धा इथंही पारा सेहेचाळीस अंशांच्या वर होता मध्य महाराष्ट्रात पूण्यासह मालेगाव सातारा सोलापूर इथं पारा अद्याप चाळिशीत आहे